देशातल्या पायाभूत सोयीसुविधा विकास प्रकल्पांसाठी निधी पुरवठा करण्याकरता राष्ट्रीय बँक स्थापन करायची तरतुद या विधेयकात आहे यात निधीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या रोखे आणि डिरेव्हिर्डिज बाजाराचा अंतर्भाव आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमाले

याप्रश्नी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं देशमुख यांना मंत्रिपदावरुन ह बेण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली खंडणी उकळण्यामधे मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत हे साऱ्या देशानं पाहिलं असेली ही गंभीर बाब आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले लोकसभेतही या मुद्यावरून गदारोळ झाला याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोठा आहे असा आरोप भाजपा खासदार कपिल पारील यांनी केला त्यावर प्रत्युत्तर देताना राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा आणि शिवसेना सदस्यांमधे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे याप्रकरणातले पुरावे नष्ट केले जाण्याआधी याबाबत निष्पक्ष आणि उचित चौकशी व्हावी असं त्यांनी म्हाज्ञं आहे आपल्या बदलीचा आदेश बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडली असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे राज्यात राष्ट्रपती राजव लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे तसं पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजव लागू करावी अशी मागणी वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली या संदर्भातलं निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं राज्यपालांनी या बाबतीतला अहवाल त्वरीत राष्ट्रपतींना पाठवावा असंही ते म्हणाले राज्यात काही चांगले आमदार आहेत त्यामुळे विधानसभा बरखास्त करू नये राष्ट्रपती राजव लागू झाल्यानंतर विधानसभेतल्या गुन्हेगारांना शिक्षा होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी काही पोलिसांची भे धेऊन त्यांना खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला होता त्यावर देशमुख यांनी वि उवरून प्रतिक्रिया दिली अनिल देशमुख हे गृहविलगीकरणात होते त्यामुळे परमबीर सिंग यांचा हा दावा निराधार असल्याचं स्पष्ट होतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिली आहे तर देशमुख हे या काळात लोकांना भे नि असल्याचा दावा भाजपानं केला आहे या प्रकरणासंदर्भात बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे काँप्रेस कार्यकारिणीचे सदस्य आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची भे धेतील आणि देशमुख यांच्या राजीनाम्यासंबंधीचा योग्य तो निर्णयही मुख्यमंत्रीच घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रभारी एच

पारील यांनी दिली आहे

ते आज जागतिक जल दिनाचं औचित्य साधून जलशक्ती अभियान कॅच द रेन या मोहिमेचा प्रारंभ करताना बोलत होते जलशक्ती अभियानाविषयी जागरुकता वाढत आहे गाव खेड्यातले लोक पावसाचं पाणी वाचवण्याचा तसंच पाण्याचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं पावसाच्या पाण्याचं अधिक चांगलं व्यवस्थापन केलं तर देशाचं भूजलावरचं अवलंबित्व कमी होईल असं ते म्हणाले पूणे जिल्ह्यातल्या एका सरपंचाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ठिबक सिंचन आणि तूषार सिंचनावरही ऊस वाढवता येतो त्यातून जलसंसाधनांची बचत होते तसंच नफाही वाढतो असं मोदी यांनी सांगितलं कल्पकतेनं आणि आधूनिक तंत्रज्ञानाची कास धरत काम केलं तर माळरानावर देखील पाण्याचं तळं फुलतं असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हालिं आहे ते आज जागतिक जलदिनानिमित्त पाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात बोलत होते पावसाच्या प्रत्येक थेंबाचं आपण नियोजन करायला हवं असं ते म्हणाले या प्रसंगी अभिनेता आमिर खान आणि त्यांच्या पाणी फौंडेशनचं त्यांनी कौतूक केलं राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे आरोग्यमंत्री राजेश ींपे यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली पुढच्या तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे ग्रामीण भागात उपकेंद्रांमधेही लसीकरणाची सोय उपलब्ध करुन दिली जाईल तसंच खाजगी रुग्णालयानं मागणी केली तर लसीकरणाला परवानगी दिली जाईल असं ते म्हणाले मुंबई पुणे नागपूर या शहरांमधे दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे त्यामुळे कोरोना नियमांची सक्तीनं अंमलबजावणी केली पाहिजे सर्व स्थानिक प्रशासनानं तसे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं

पदार्पणातल्या उत्कृष्ट चित्रपणासाठी मुथुकुट्टी झेविअर दिग्दर्शित हेलेन या मल्याळम चित्रपाला सुवर्ण कमळ आणि दीड लाख रुपयांचं दुसरं पारितोषिक जाहीर झालं आहे

उत्कृष्ट शोध चित्रपधोसाठी विवेक वाघ दिग्दर्शित जक्कल या चित्रपधोला प्रस्कार जाहीर झाला आहे राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा नर्गीस दत्त उत्कृष्ट पुरस्कार नियाज मुजव्वर दिग्दर्शित तजमल या चित्रप ला जाहीर झालातर सामाजिक विषयांसाठी समीर विदवंस दिग्दर्शित आनंदी गोपाळ या चित्रप ला पुरस्कार जाहीर झाला आहे संजय पुरणसिंग यांना बहत्तर हरे या चित्रप साठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे बडो या मराठी चित्रप तल्या रान पे िलं या गाण्यासाठी सावनी रविंद्रला उत्कृष्ट पार्श्वगायीकेचा तर बी प्राकला केसरी चित्रप तेल्या तेरी मिट्टी या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे उत्कृष्ट अभिनयासाठी मनोज वाजपेयी आणि धनुषला पुरस्कार विभागून देण्यात आला आहे कंगणा राणौतला मणिकर्णिकासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावार नियंत्रण मिळवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांविषयी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

कोकणात हवामान कोरडं होतं